उद्या अर्जांची छाननी होईल उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत येत्या सोमवारपर्यंत आहे

बुधवारी जम्मूतल्या स्थानबद्ध नेत्यांना मुक्त करण्यात आलं

वाजवी दरात शाक्षत उर्जेची व्यवस्था करण्याला भारतानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे असं पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी काल सांगितलं ते नवी दिल्ली क्रिं भारतीय आर्थिक शिखर परिषदेत बोलत होते दरांमधले चढउतार आणि शाधत तेल पुरवठयाची चिंता ग्राहक देशांना भेडसावत आहे भारत आणि बहुतांश दक्षिण आशियाई देश कच्चं तेल आणि वायूच्या निर्यातीवरच प्रामुख्यानं अवलंबून आहेत त्यामुळे भारतातल्या उर्जा क्षेत्रातल्या विकासाकडे जागतिक उर्जा उपभोक्यांची बारीक नजर असंण स्वाभाविक आहे असं ते म्हणाले जगातला तिस या क्रमांकाचा उर्जा ग्राहक म्हणून भारत पुढं आला आहे आणि देशातलं उर्जा दारिद्वय कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत भारत याबाबत जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावत आहे

भारताला नव्यानं उर्जा सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनर्जी व्हिजन ऑफ डिया ड्वारे दिशा दिली आहे

भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता पहिल्यापेक्षा सुधारले असल्याचं वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली क्रें वर्ल्ड कॉनॉमिक फोरमच्या भारत आर्थिक सम्मेलनात बोलत होते अनेक आव्हानं असतानाही भारत अमेरिका व्यापारी संबंधामधे सुधारणा होत आहे विविध उत्पादनांसाठी भारतात असलेली वाढती मागणी त्याचप्रमाणे जगामधे सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असल्यामुळे भारताला व्यापार क्षेत्रात मोठी भूमिका निभवावी लागणार असल्याचं गोयल म्हणाले

त्वरित निर्णय घेऊन तसंच कडक निगराणी ठेवून विविध प्रकल्पांची अंमलबजावणी त्वरित करावी असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एन एच

अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत गडकरी यांनी काल नवी दिल्लीत प्राधिकरणाच्या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला पायाभूत सुविधांमध्ये त्वरेनं वाढ करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार करून गडकरी म्हणाले की वेळेवर निर्णय घेणा या अनुकूल पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक अशा यंत्रणेचा विकास ताबडतोब होण्याची गरज आहे केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग आणि कोळसा आणि खाणकाममंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल प्रकाश म्हणजेच पॉवर रेल कोयला अव्हेलिबिलि सप्लाय हार्मनी या पोरिकेचं नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात उद्वाज केलं

राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांची विस्तृत चौकशी होऊन मग त्यांना अटक करण्यात आली तसंच एच डी आय एल ची साडे तीन हजार कोटीची मालमत्ताही गोठवण्यात आली जम्मू काश्मीर मधल्या तरुणांना लष्कराकडे आकर्षितकरण्याच्या हेतूनं भारतीय लष्करानं कालपासून एका भरती मेळाव्याचं आयोजन केलं आहे जम्मू काश्मीरमधल्यारांप्रेथ इथल्या लष्कराच्या पायदळ केंद्राच्या ठिकाणी काल या मेळाव्याला सुरुवातझाली

शर्मा यांनी दिली आहे देशातली पहिली कार्पोरेट रेल्वेगाडी असलेल्या लखनौ दिल्ली तेजस एक्सप्रेसला आज उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील हा समारंभ लखनौ जंक्शनवर होईल प्रवाशासाठी आरामदायी आणि अतिजलद प्रवासाबरोबरच दर्जेदार सेवा तिकीट आरक्षण आणि रद्द करणं प्रवासभाडं परत करणं तसंच विम्यासह अनेक सुविधा मिळणार आहेत या गाडीचं व्यावसायिक परिचालन उद्यापासून सुरू होईल लुधियाना डेरसिटी एक्सप्रेस या रेल्वगाडीचा जालंधर मागें लोहियान खास या स्थानकापर्यंत विस्तार केला असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल डॉ हर्षवर्धन आणि हरसिमरत कोर बादल यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकात या विस्तारित गाडीला हिरवा झेंडा दाखवला या गाडीला सरबत दा भला एक्सप्रेस असं नाव दिलं आहे भारतीय रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षासाठीच्या पतधोरणाचा चौथा ढ्रेमासिक आढावा आज जाहीर करणार आहे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे चलन फुगवटा सुसहा पातळीवर आला असल्यानं पतधोरण शिथिल करायला वाव असल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी आधीच दिले आहेत दिल्ली मेट्रोवरचा द्वारका नजफगड हा चार किलोमी उेचा नवीन मार्ग आज पासून प्रवासी वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे केंद्रीय नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज दुपारी या मार्गावर मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होईल या मार्गावर द्वारका नानगील आणि नजफगड ही तीन स्थानकं आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्रनितेश राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना काल पूर्णविराम मिळाला नितेश राणेयांनी काल भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं

त्यांनी भाजपाच्या प्रमोद जठार यांचा पराभव केला होता

भारताच्या जलक्षेत्रात मासेमारी करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या नौकांमधे भारताच्या जलक्षेत्रात अवैधपणे पकडलेले मासेही सापडले आहेत असं संरक्षण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे अटक केलेल्या मच्छिमारांना पुदुचेरीच्या कराईकल बंदरात नेण्यात आलं असून तिथं सुरक्षा दलं त्यांची चौकशी करणार आहेत

मालदा जिल्ह्यातल्या चंचोलजवळ काल संध्याकाळी ही बोध मुडाली ही बोध उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातल्या इतिहर इथून चंचोलला येत होती